स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने महापौर मुरलीधर मोहोळ अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते

आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्या योजना समाविष्ट करून पुढच्या महिन्यात स्थायी समितीचं अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर करतील युद्ध स्मारक पूण्याच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं नूतनीकरण आता पूर्ण झालं असून आजपासून ते नागरिकांसाठी पून्हा खूलं करण्यात आलं आहे युद्ध स्मारकात असलेलं संग्रहालय आणि त्याचं मुख्य आकर्षण असलेला सैन्य दलांचा इतिहास सांगणारा ध्वनी आणि प्रकाश कार्यक्रमसुद्धा पुन्हा सुरु करण्यात आला आहे लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहती यांनी आज स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली पुण्यातलं युद्ध स्मारक हे लोकसहभागातून उभारण्यात आलेलं दक्षिण आशियामधलं एकमेव स्मारक आहे

महामार्ग सुरक्षा पथकाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अपघातांची संख्या गंभीर स्वरूपाचे अपघात आणि त्यातल्या गंभीर जखमींची संख्याही गेल्या वर्षी कमी झाल्याचं दिसून आलं आहे कोरोना टाळेबंदीमुळं रस्त्यावरच्या वाहनांची संख्या कमी झाल्यानं अपघातांचं प्रमाणही कमी झाल्याचं महामार्ग सुरक्षा विभागाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे

त्यामुळं जीएसटीतल्या तरतुदींचा केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार करावा वन नेशन वन रेशनकार्डप्रमाणं जीएसटी करप्रणाली साधी सरळ सोपी असावी या मागण्यांसाठीच्या देशव्यापी आंदोलनात आज पृण्यातल्या टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी आपला सहभाग नोंदवला

क्रिडा नगरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या क्रीडा धोरणांतर्गत शहराला क्रीडा नगरी बनवण्याच्या द्रष्टीने विविध क्रीडा संघटना आणि मार्गदर्शकांची बैठक नुकतीच पार पडली क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं क्रीडा साहित्य खरेदी प्रमुख खेळांसाठीची मैदानं विकसित करणे वेटलिफ्टिंग थ्रोबॉल धनुर्विद्या फुटबॉल खोखो व्होलीबॉल या खेळांसाठी आरक्षित जागा महापौर चषकासह विविध क्रीडा स्पर्धा आणि सराव शिबिरांचं आयोजन अण्णासाहेब मगर स्टेडियममधील सुविधा अद्ययावत करणे या प्रमुख तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी मंजुरी दिली

त्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जात आहेत

नवी पेठेतल्या एस

जोशी फाउंडेशनच्या परिसरात हे शिबीर आयोजित केलं आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील पुढच्या आठवड्याभरात हवामानात विशेष बदल संभवत नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत